राज्यघटनेचा सकारात्मक अन्वयार्थ लावून घटनेच्या सक्षमीकरणात न्यायव्यवस्थेने महत्त्वाची भूमिका निभावली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

पंतप्रधान राज्यघटनेचा सकारात्मक अन्वयार्थ लावून घटनेच्या सक्षमीकरणात न्यायव्यवस्थेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी समारंभात दूरदृश्य माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते ध्वनी आज हर देशवासी पूरे संतोष से ये कह सकता है कि हमारी ज्यूडिशरी ने न्यायपालिका ने संविधान की प्राण वायु की सुरक्षा का अपना दायित्व पूरी दृढ़ता से निभाया है हमारी ज्यूडिशरी ने हमेशा संविधान की रचनात्मक और सकारात्मक व्याख्या करके खुद संविधान को भी मजबूत किया है देशवासियों के अधिकारों की रक्षा हो निजी स्वतंत्रता का प्रश्न हो ऐसी परिस्थितियां रही हों जब देश हित को सर्वोच्च प्राथमिकता देनी हो ज्यूडिशरी ने अपने इन दायित्वों को समझा भी है और निभाया भी है भारतीय संस्कृतीत कायद्याचं राज्य या संकल्पनेला कायमच महत्त्व दिले गेले असून याचमुळे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना नैतिक बळ मिळालं तसंच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कायद्याचं राज्य स्थापन करण्याला घटनाकारांनीही महत्त्व दिल्याचं दिसतं भारतीय घटनेने देशाच्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले असून जागतिक स्तरावरील न्यायव्यवस्था निर्माण करणं ही सरकार तसंच न्यायपालिका यांची जबाबदारी आहे असंही मोदी यावेळी बोलताना म्हणाले यावेळी एका विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशनही त्यांनी केलं

यावेळी सर्वोच्च न्यायालय आणि गुजरात उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसंच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी इत्यादि मान्यवर उपस्थित होते निर्मला सीतारामन आसामच्या चहा मळ्यांमधील कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करील अशी ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे आसाम सरकारच्या चाह बगिचा धन पुरस्कार सोहळ्यात त्या आज बोलत होत्या

प्रधानमंत्री आवास योजना पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि आयुष्मान भारत योजना यामुळे चहाच्या मळ्यातील कामगारांचे जीवन सुधारले असून आसाम चहा ब्रँडचे कौतुक करत या कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या कामगारांना मध्यस्थाची मदत न घेता आता आर्थिक मदत मिळण्यास मदत झाली आहे

आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आत्मनिर्भर आसामसाठी योगदान देण्याचे आवाहनदेखील सोनोवाल यांनी तिथल्या कामगारांना केलं

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गुवाहाटीहून मानस यांच्यासह प्रशांत जाधव पुणे

जयशंकर यांनी व्यक्त केली

केंद्र सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात नागरिकांच्या आरोग्य तसंच राहणीमान याला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

पंडित भीमसेन जोशी संगीत संमेलन आकाशवाणीचे राष्ट्रीय संगीत संमेलन आता पंडित भीमसेन जोशी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल अशी घोषणा वनीकरण माहिती आणि प्रसारण खात्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज महाराष्ट्रात पुणे इथं केली आर्य संगीत प्रसारक मंडळ यांच्या वतीनं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्म शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते आकाशवाणी आणि दूरदर्शनकडे असलेला पंडित भीमसेन जोशी यांचा सांगीतिक ठेवा समाज माध्यमाद्वारे जगभरात पोहोचवण्यासाठी काही फेररचना करण्याची गरज असून येत्या काळात त्यासाठी प्रयत्न केले जातील असेही जावडेकर यांनी आपल्या भाषणात नमूद केल तर स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत पाठ्य शिष्यवृत्ती पुढील वर्षापासून सुरू करण्याचा मानस सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला मात्र जे परदेशी विद्यार्थी आहेत आणि ज्यांना शास्त्रीय संगीताचा अभ्यास भारतात येऊन करायचा आहे केवळ अशा विद्यार्थ्यांसाठी एका वर्षासाठी दीड लाख रुपये अशी ही शिष्यवृत्ती असेल असं सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या भाषणात नमूद केलं म्यान्मा म्यान्मामधील लष्करी सरकारविरोधात आज यांगून या सर्वात मोठ्या शहरासह देशाच्या इतर भागात जोरदार निषेध नोंदवण्यात आला यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत लोकशाहीच्या विजयाची हाक दिली म्यान्मामधील सर्वोच्च नेत्या आंग सान सु चि यांच्यासह ताब्यात घेतलेल्या इतर नेत्यांची सुटका करण्याची मागणी यावेळी करण्यात आली लोकांची जमवाजमव रोखण्यासाठी सरकारने देशपातळीवर व्हॉईस आणि एस एम एस सेवा वगळता इंटरनेट ब्लॅकआऊट लागू केला आहे म्यानमामधील विविध नागरी संघटनांनी दूरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना इंटरनेट बंदीबाबत लष्करी सरकारच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे लष्करी उठावाविरूद्ध अनेक शहरांमध्ये विरोध वाढत असून यांगूनमध्ये विद्यापीठाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सु चि यांच्या समर्थनार्थ निदर्शने केली काचीन राज्य आणि राखीन प्रांतातील सिट्टवे यासारख्या क्षेत्रांतूनही लष्कराविरोधात निषेध नोंदविण्यात आला यापूर्वीही नागरिकांनी भांड्यांचा आवाज आणि गाड्यांचे हॉर्न वाजवत निषेध केला होता एअरो स्पेस बंगळुरु येथे झालेल्या एरो इंडिया प्रदर्शनाचा कर्नाटक राज्याला मोठा फायदा झाला आहे

या करारांमुळे एरोस्पेस आणि संरक्षण उपकरणे उत्पादकांना राज्यात उद्योग उभारणीला प्रोत्साहन मिळेल अशी माहिती राज्याचे मध्यम उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली आहे

ई एम एल भेल एन ए एल

आर डी ओ

डी ए

खर्च विभागाने ठरवून दिलेल्या इझ ऑफ़ डूइंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता यातील सुधारणांची कामे हाती घेतली असून अतिरिक्त आर्थिक स्रोत एकत्रित करण्यास ही राज्ये पात्र ठरली आहेत

भारत अर्मेनिया अमेरिका ब्रिटन आयर्लंड जपान आणि चीनमधील चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात आले डच फिल्म जॅकी आणि ओपजेन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

आरोग्य सेवकांना यासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जात असून यासाठी चंडीगढ मधल्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था तसंच युनिसेफची मदत घेण्यात येत आहे

पंतप्रधान आसाम पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आसाममधल्या सोनितपूर जिल्ह्यात धेकियाजुली इथं विविध विकासकामांची कोनशीला ठेवणार आहेत राज्यातल्या महामार्गांचं आणि ग्रामीण भागातल्या रस्त्यांचं जाळं सुधारण्यासाठी असलेल्या आसाम माला या अभियानालाही पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात होईल दोन वैद्यकीय महाविद्यालयांची कोनशीलाही उद्या ठेवली जाणार आहे

पाहुण्या संघाचा कर्णधार ज्यो रूट यानं आपल्या शंभराव्या कसोटी सामन्यात दमदार द्वीशतकी खेळी करत मोलाचं योगदान दिलं